एनएसजी कमांडोंची पहिल्याच प्रयत्नात जगातलं सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई पश्चिम बंगालमधल्या शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणात कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीव कुमार यांना अटक करायला मनाई करणारा आदेश सर्वोच्च न्यायालयानं मागे घेतला आहे मात्र कुमार यांना कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम न्यायालयात जाता यावं यासाठी अटकेपासून संरक्षण करणारा आदेश आणखी सात दिवस वाढवला आहे या प्रकरणात कायद्याला अनुसरुन पावलं उचलावीत असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं सीबीआयला सांगितलं पश्चिम बंगालच्या विशेष तपास पथकाचे प्रमुख म्हणून चिटफंड घोटाळयाचा तपास करणाऱ्या राजीव कुमार यांची कोठडीत चौकशी करण्याची मागणी सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचा प्रचार आज संध्याकाळी संपेल

प्रचार संपायला काही तास उरले असताना सर्वच पक्षांचे स्टार प्रचारक विविध माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज मध्य प्रदेशात खरगोण क्रं प्रचारसभा झाली जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि भाजपा सत्तेवर आहेत तोपर्यंत या राज्यात वनक्षेत्रात राहणा यांच्या जमीनी कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि मध्य प्रदेश भाजपाचे अध्यक्ष राकेश सिंग मालवा निमाड क्षेत्रात प्रचारसभा घेणार आहेत दुसरीकडे काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासह वरिष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि अरुण यादव यांच्याही आज मध्य प्रदेशात प्रचारसभा आहेत उत्तर प्रदेशात राजनाथ सिंह राज्यवर्धन सिंह राठोड जे

तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हिमाचल प्रदेशात सोलन आणि देवरीया धिं प्रचारसभा घेतील तर काँग्रेसच्या सरविटणीस प्रियांका गांधी वडूा उत्तर प्रदेशात मिरझापूर आणि पदरौना ििं रोड शो घेणार आहेत बसपा प्रमुख मायावती यांचीही आज मिरझापूरमधे प्रचारसभा होणार आहे

या मतदान केंद्रावर मतदानाची रंगीत तालीम केल्यावर त्या मतदानयंत्रात नोंद झालेलं मतदान रद्द करायला तिथला निवडणूक निर्णय आधिकारी विसरला आणि ते यंत्र मतदानाच्या दिवशी तसंच वापरलं गेल्यानं पुन्हा मतदानाचा निर्णय घेतला आहे येत्या रविवारी हे मतदान होईल पश्चिम बंगालमधल्या डायमंड हार्बर चे उप विभागीय पोलीस आधिकारी मिथून कुमार आणि अप्रहेस्ट रस्ता पोलीस ठाण्याचे प्रमुख कौशिक दास या दोन अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या कामातून तात्काळ बाजूला केलं आहे या दोन्ही अधिका यांना निवडणुकीशी संबंधित कुठलंही काम दिलं जाणार नाही कोलकत्यामधे घडलेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे मध्य प्रदेशात भोपाळ लोकसभा मतदारसंघातल्या भाजपा उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नथूराम गोडसेबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल निवडणूक आयोगानं अहवाल मागवला आहे प्रज्ञा सिंह यांच्या वक्तव्याबद्दल अनेक पक्षांनी भाजपावर टीका केली होती त्यानंतर प्रज्ञा सिंह यांनी महात्मा गांधी यांनी देशासाठी केलेलं कार्य कधीही विसरता येणार नाही असं सांगत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली होती महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणारं वकव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर अनंत हेगडे आणि नलीन कतील या भाजपा नेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचे आदेश भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या शिस्तपालन समितीला दिले आहेत यासंदर्भात येत्या दहा दिवसात अहवाल देण्याचे आदेशही शहा यांनी दिले आहेत या तीनही नेत्यांनी केलेली वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक मतं असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही असं अमित शाह यांनी ट्विटरवर म्हटलं आहे भारतात ईशान्य सीमेवरुन अत्याधुनिक ड्रोन विमानं आयात करणारी आंतरराष्ट्रीय तस्करांची टोळी महसूल गुप्तचर महासंचालनालयानं उद्ध्वस्त केली आहे पाकिस्तान चीन म्यानमार आणि देशातल्या तस्करांचा या टोळीत समावेश होता परदेशातून जहाजामधून आलेली सुमारे एक कोटी रुपयांची ड्रोन आणि संबंधित सामुग्री मार्च महिन्यात जप्त करण्यात आली होती मात्र यामधे सहभागी असलेल्या मुख्य सूत्रधाराला अहमदाबादमधे काल अटक करण्यात आली

अमेरिकेत परदेशी नागरिकांसाठी गृणवत्तेवर आधारित स्थलांतर धोरण लागू करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे यामुळे अमेरिकेत ग्रीनकार्ड आणि कायदेशीर स्थायी वास्तव्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या भारतीय व्यावसायिक आणि कुशल कामगारांसह हजारो परदेशी व्यावसायिकांना याचा लाभ होणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रोज गार्डन क्रिं बोलताना ही घोषणा केली या प्रस्तावित धोरणामुळे वय योग्यता वागणूक आणि रोजगाराच्या संधीच्या आधारावर कायदेशीर स्थायी वास्तव्यासाठी व्यवसायिकांना परवानगी दिली जाईल असं ट्रम्प यांनी यावेळी सांगितलं

एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या कमांडोनी पहिल्याच प्रयत्नात जगातलं सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे लेफ्टनंट कर्नल जे पी

हे शिखर सर करण्यासाठी या पथकानं नेपाळच्या सोलुखंभू क्षेत्रातल्या दक्षिण पूर्व मार्गांचा उपयोग केला अशी माहिती एनएसजी ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे

राज्य माहिती आणि जनसंपर्क सचिव संजयकुमार सिंह यांनी ही माहिती दिली दरम्यान केंद्रीय अर्थमंत्रालयाचे अपर सचिव देवाशिष पांडा यांनी काल चक्रीवादळग्रस्त जिल्ह्यांमधल्या बँकिंग सेवेचा आढावा धेतला यासंदर्भात भूवनेश्वर क्रिं झालेल्या बैठकीत बँकिंग आणि विमा सेवा पूर्ववत करण्यावर भर दिला गेला

अर्थवाढीसाठी क्षेत्रीय आढावा घेवून धोरणात्मक गुंतवणूक आवश्यक आहे असं मत केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केलं भारतीय उद्योग महासंघांनं आयोजित केलेल्या पॉलिसी राऊंड टेबल या कार्यक्रमात ते बोलत होते एकात्मिक विकास हवा असेल तर आधी जिल्ह्यांचा विकास आवश्यक आहे असंही ते म्हणाले

कलीना धिल्या कुंची कुरवेनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सनीला विप्प्या या चित्रपटातल्या भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे

ऑक्सफर्ड शब्दकोषात मोदीलाय नावाचा नवा शब्द समाविष्ट केल्याचा काँप्रेस अध्क्ष राहूल गांधी यांचा दावा या शब्दकोषान फेटाळला आहे एका ट्वीटमधे गांधी यांनी हा दावा करण्यासाठी एका मिजचा वापर केला होता तसंच ऑनला जे शब्दकोषाचा स्क्रीनशॉटही शेअर केला होता मात्र ही ेेज बनावट असल्याचं आणि अशा प्रकारचा कोणताही शब्द या कोषात नसल्याचं ऑक्सफर्ड नं स्पष्ट केलं या स्पष्टीकरणानंतर भाजपा नेते अमित मालवीय यांनी राहल गांधींवर जोरदार टीका केली सौदी अरेबियात दोन दिवसांपूर्वी तेल प्रकल्पांना लक्ष्य करून केलेल्या ड्रोन हल्ल्यांचा भारतानं कडक शब्दात निषेध केला आहे